निती आयोगानं जाहिर केलेल्या अप्रेसर राज्यांच्या ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकात महाराष्ट्राचा समावेश

ऊर्जा सुरक्षा आरोग्य अशा विविष क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण संस्यांमधल्या प्रगत संशोधनाला चालना देण्यासाठी ही योजना मुख्यत्वे राबवली जात असल्याचं मनुष्यवळ विकासमंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं

या युद्धात जपाननं अमेरिकेसमोर शरणागती पत्करील या दिवसाची आठवण म्हणून आज जगभरात हिरोशिमा दिवस पाळला जातो या युद्धात दोन लाखपिषाही अधिक लोकांचा मृत्यू झाला तर जखमांमुळं आणि आजारपणामुळं जपानमधील बहुतांश लोकांना गंभीर आजारांना तोंड याव लागलं दुसऱ्या महायुद्धात जपानमधत्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हत्त्यातल्या मृतांना आज लोकसभेत कामकाज सुरु होण्यापूर्वी श्रद्धाजली अर्पण करण्यात आली त्यानंतर प्रश्नोतराच्या तासात लोकसभेत जळगावचे खासदार श्री नाना पाटील यांनी राष्यातल्या पर्यटनक्षेत्राच्या समस्यांकडे लक्ष वेषलं पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भरीव उपाययोजना करण्याची गरज त्यांनी नम्रद केली औरंगाबादचे खासदार श्री चंत्रकांत खैरे यांनी औरंगाबाद इयं गेल्या अनेक वर्षापासून आयोजित होणारा वेस्ळ महोत्सव बंद पडल्याकडे लस वेयलं यासाठी निषी उपलब्ध करून देत हा महोत्सव कायमस्वठपी सुरू करण्याची मागणी श्री

त्यानंतर बिझर मथल्या मुजफ्फरपूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी कँप्रेसच्या श्री रंजीत रंजन तसंच राष्ट्रीय जनता दलावे श्री जयप्रकाश नारायण यादव यांनी अव्यक्षांच्या आसनासमोर हौयात उतरून घोषणावाजी केली या प्रकरणाचा तपास केंदीय गुन्हे अन्वेषण विमागाकडे देण्यापूर्वी पुरावे नष्ट केल्याचा आरोप यांनी केला डिजिटल इंडिया या उपक्रमाची सुस्वात पंतप्रधान श्री

यामध्ये अडिघलाख गावांमध्ये ब्रॉडबेंड सर्वापर्यंत पोझेचवणे तसंच अडिचलाख शाळांमध्ये सर्व विद्यापीठांमध्ये वायप्राय अशा अनेक सुविया देण्यात येणार आहेत

अमरावती जिल्ह्यात केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील मनरेगा योजनेत आठ लाख पाच मजुरांची नोंदणी करण्यात आली असुन त्यांना ई एफ एम एस ब्वारे दर महा वेतन दिलं जातं डिजिटल पेमेंट प्रकल्पांतर्गत नागरिकांना डिजिटल पेमेंट करता यावं यासाठी भिम अॅप डेबिट कार्ड मोबाईल बॅंकिंगचं सुखा प्रशिक्षण देण्यात आलं आहे

बी टी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण तेरा योजनांचं संगणकीकरण करण्यात आलं असून लामार्थिना त्याचा लाम येट त्यांच्या बँकेमधील खात्यात जमा करण्यात आला आहे

आकाशवाणी नागपूर केंद्राच्या अमरावती जिल्ह्याचे वार्ताहर श्री

राज्यसमेत आज सदस्यांनी देशातल्या लोकसंख्या वाढीवर चिंता व्यक्त केली शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करत भाजपचे अशोक वाजपेयी यांनी

या समस्येचा सामना करण्यासाठी सामाजिक संस्वांनी पुढ येण्याचं आवाहन त्यांनी केलं

मोतीलाल क्रोरा यांनी मानवी तस्करीच्या समस्येवर सभागृहाचं लक्ष वेथत विविध राज्यातल्या तठण मुलामुलीचं शोषण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली कॉंप्रेसचे खासदार श्री हुसेन दलवाई यांनी मराठा आरबणाचा मुद्दा उपस्थित केला शांततेत सुस झालेल्या या आदोलनाची सरकारन गांभीयांन दखल षेतली नाही त्यामुळ आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं ते म्हणाले मराठा आरक्षण प्रकरणी लवकरात लक्कर तोडगा काढावा अशी मागणी श्री

आधार प्राथिकरणाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत असं आधार प्राथिकरणानं म्हटलं आहे गूगलच्या एका चुकीवरून अफवा पसरवून जनसामान्यांमध्ये भीती पसरवली जात आहे असंही प्राषिकरणानं म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी अँन्ड्रॉईड फोनवर आवार प्राषिकरणाचा जुना संपर्क क्रमांक अचानक दिसू लागला होता मात्र क्रोणत्याही एजन्सीला हा नंबर मोबाईल फोन्स मध्ये समाविष्ट करण्यास सांगितलं नव्हतं असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं पोलीस तसंच अग्निश्वमन दलाच्या क्रमांकासोबत आधारचा दूरध्वनी क्रमांक चुक्तन जोडला गेल्याचं गुगलने याआधीच स्पष्ट केलं आहे याआधारे या फोन क्रमांकावरून मोबाईल फोनमधील डेटा चोरता येऊ शकता नाही असंही आघार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे देशात ऊर्जा बचतीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचलत निती आयोगानं प्रथमतःच राज्यांचा ऊर्जा कार्यक्षमता सञ्जता निर्देशांक तयार केला आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत ऊर्जा दक्षता ब्युरोच्या सहकार्यानं देशातील सर्वच राज्यांकडून माहिती संकलित करण्यात आली या माहितीच्या आघारावर ऊर्जा बक्तीच्या क्षेत्रातील अप्रेसर राज्यांची निवड करण्यात आली असून यात महाराष्ट्राचा समावेश आहे महाराष्ट्रासह अप्रेसर राज्यांमध्ये आंध्रप्रदेश केरळ पंजाब आणि राजस्थान या राज्यांचाही समावेश आहे ऊर्जा बच्त योजनांची अंमलबजावणी आर्थिक कार्यप्रणाली संस्थात्मक क्षमता ऊर्जा बचत आणि कार्यक्षमता या विषयांवर विविध राज्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आणि निर्धारित गुणांकणाच्या आयारे निर्देशांक तयार करण्यात आला

त्यानुसार देशातील सर्व राज्यांना चार श्रेणीमध्ये विभागण्यात आले अप्रेसर राज्य साध्यक राज्य स्पर्षक आणि आकांबित अशा चार श्रेणीमध्ये ही विभागणी करण्यात आली असून महाराष्ट्र अप्रेसर राज्यांच्या श्रेणीत आहे राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंबंधीची संपूर्ण वैयानिक कार्यवाडी उशिरात उशिरा नोवेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी निःसदिग्ध म्वाही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला दिली अनुसवित जाती जमाती ओबीसी मराठा अशा सर्वाचे हित सुरक्षित कस्नच कायदेशीर चौकटीत मेगाभरती करण्यात येईल शिवधत्रपतीचा पुरोगामी महाराष्ट्र एकसंष ठेवण्यासाठी चला आपण सारे एकत्र येऊ असे आवाहन त्यांनी काल राण्यातील जनतेशी दूरदर्शनच्या सम्राप्री वाहिनीवरून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच काही खाजगी एफ

वाहिन्यांवरून संवाद साधताना केले भाजपच्या खासदार डॉ हिना गावित यांच्या गाडीवर धुळ्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद घुळे जिल्ह्यातही आज उमटले आहेत नंद्रबार लोकसभा मतदारसंघातील पुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री या ठिकाणी आज आंदोलन करण्यात आली शिरपूर तालुक्यातील सांगवी इयं आदिवासी संघटना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज सांगवी गावात बंद पुकारला सांगवी गावात मोर्चा क्रादून सांगवी पोलीस स्टेशन इयं उपविमागीय अधिकारी संदीप गावीत यांना निवेदन देण्यात आले तसंच शिरपूर शहरात देखील सर्वपक्षीय आदिवासी नेते कार्यकर्ते तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला

न्यायमूर्ती डी

चंक्रच्रड सुटीवर असल्यानं ही सुनावणी पुढं ढकलली असल्याचं सरन्यायाषीश दीपक मिश्रा यांनी सांगितलं

जम्मू कश्मीरमध्ये राज्य सरकारला विशेष अधिकार बहाल करणारं हे कलम रद्द करावं अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत

भारतासाठी दिपक तंत्री आणि अन्वर अली यांनी गोल केले

एफ सी

ही स्पर्ध आगामी महिन्यात मलेशिया इयं होणाऱ्या स्पर्वेची पूर्व तयारी आहे राज्यातील अडीच कोटीपेसा अधिक वीज प्राहकांना वेळेत आणि अचूक वीजबील मिळावं तसंच प्राहकांना वीजबील भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा याक्रीता महावितरणच्या वतीनं वीजविलांची छपाईं आणि वितरण केंद्रीयस्तरावर करण्याच्या प्रक्रियेस सुस्वात झाली आहे

तसंच जास्तीत जास्त ग्राहकांना प्रॉम्प्ट पेंमेंट डिस्काऊंटचा लाम षेता येईल अश्री अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे